सज्जन कुमार याला कट करणं विद्वेष पसरवणं आणि सामाजिक ऐक्याविरुद्ध काम करणं यासाठी दोषी ठरवण्यात आलं आहे या प्रकरणात सत्र न्यायालयानं सज्जन कुमारना निर्दोष ठरवलं होतं राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आज शपथ घेतली राज्यपाल कल्याणसिंह यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले आहेत काँप्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांना यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्येही आज नवनिर्वाचित सरकारचा शपथग्रहण सोहळा होत आहे मध्यप्रदेशात ज्येष्ठ नेते कमलनाथ तर छत्तीसगढमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत कुठल्याही मध्यस्थीशिवाय आंतरसरकारी करार होऊ शकतो यावर विधास ठेवणं काँप्रेसला कठिण जात आहे असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं देशभरात अनेक पत्रकार परिषदांचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत दादर धिल्या भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या प्रधानमंत्र्यांनी राफेल सौद्यातल्या विमानांच्या किंमतीबाबत एकट्यानं निर्णय घेतलेला नाही हवाई दलाच्या एअर मार्शलाच्या अध्यक्षतेखालील समितीन मजुरी दिल्यानंतर या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला

सदनाचं कामकाज सुरु होताच राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली डावे पक्ष राष्ट्रीय जनता दल तसंच ित्वर सदस्यही या गदारोळात सहभागी झाले राफेल प्रकरणी काँग्रेस देशीची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत भाजपा सदस्यांनी राहल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली

अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेचं कामकाज दिवसारासाठी तहकूब झालं सभापती एम वैंकय्या नायड्र यांनी आजच्या कामकाजाला सुरुवात करताच द्रमुक आणि अण्णा द्रमुक सदस्य निषेधाचे फलक घेऊन हौद्यात उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली एकीकडे हा गदारोळ सुरु असताना विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी राफेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं सभापतींनी यावर चर्चा करायला नकार दिला देशातल्या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला किमान पाच एकर जमीन शासनानं द्यावी तसंच विविध आर्थिक महामंडळाकडुन घेतलेली कर्ज माफ करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली सोलापूर दौन्यात काल आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते यावेळी मराठा आरक्षणाबरोबर धनगर समाजालाही एसटी आरक्षणाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी आरपीआयचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यात अर्जनी मोरगाव तालक्यातल्या गोठणगाव वन परिक्षेत्रात केळवद गावच्या मामा तलावाशेजारी अज्ञात समान मादी विबटयाची गोळ्या झाडन हत्या केली काल एका शेतकऱ्याला मृत अवस्थेतला विबटया दिसला त्यानं माहिती दिल्यानंतर वनअधिकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम तिथल्या शेतकऱ्यांनी बंद पाडलं आहे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होत असताना सीना नदीच्या पुलावर शेतकऱ्यांसाठी बंधारे बांधून देऊ असा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असताना फक्त पूलच बांधला जात आहे त्यामळे सरकारनं विश्वासघात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे